याबाबत आयएमएनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलं आहे आयएमएनं ट्विटरवरुन याबद्दल माहिती दिली आहे

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज ही माहिती दिली

ऑक्सिजन बचत पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्राणवायू वाचवण्यासाठी केलेल्या छोट्या छोट्या उपाय योजनांचा नवा आदर्श घालून दिला आहे या उपाययोजनांमुळे महापालिका रुग्णालयांमधील ऑक्सिजनची बचत दिवसाला जवळ साडे नऊ टनांवर गेली आहे हा प्राणवायू गरजू रुग्णांसाठी वापरला गेल्याने त्यांना संजीवनी मिळाली आहे रुग्ण जेवतानामोबाइलवर बोलतानास्वच्छतागृहात जाताना ऑक्सिजन मास्क वापरत नाही त्या कालावधीत कॉक बंद करणंप्राणवायूचं लेखापरीक्षण यासारखे उपाय करून ही बचत केली जात आहेत

तिथला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश राज्याच्या आरोग्य विभागानं दिले आहेत रोटरी कोरोना विरुद्धच्या लढाईत रोटरी क्लबनं मोठं योगदान दिलं आहे पाच हजार मास्कचं वाटप कोविड सेंटरला सहाशे खाटा लसीकरणासाठी प्रोत्साहन याबरोबरच आता रोटरीनं पुण्यातल्या घोले रोड इथल्या जे

त्रिवेदी आणि रोटरीज श्वास कोविड केअर सेंटर असं याचं नाव आहे हे केंद्र ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालवलं जाणार आहे

ऑक्सिजनची गरज पूर्ण करून आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या उद्देशाने मराठा चेंबरच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या मिशन वाय् अंतर्गत ई झेस्टच्यानं ही मदत केली आहे पूण्याचे महापौर मुरलीधर मोहोळमहानगरपालिका आयुक्त विक्रम कुमारयांच्या उपस्थितीत आज ही यंत्र महापालिकेला सुपूर्द करण्यात आली मदत कोरोनामुळे मनोरंजनात्मक कार्यक्रम बंद असल्यानं कलाकार आणि त्यांचे कुटुंब हलाखीचं जीवन जगत आहेत

पोर्त्गालचे परराष्ट्र व्यवहार मंत्री फ्रान्सिस्को आंद्रे आणि इआयबीचे अध्यक्ष वेर्नेर होयेर यांच्या उपस्थितीत हा करार झाला अर्थ मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव के राजारामन यांनी भारत सरकारच्या वतीने या करारावर स्वाक्षरी केली असं हिंदुस्तान समाचार या वृत्त संस्थेनं आज दिलेल्या बातमीत म्हटलं आहे गोखले जयंती नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांची आज जयंती आहे यानिमीत्त पुण्यातील महाराष्ट्र सहकारी म्द्रणालयाच्या आवारातल्यानामदार गोखले यांच्या अर्धप्तळ्याला संस्थेचे संचालक माजी महापौर अंकुश काकडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत उद्या पुन्हा भेटू ताज्या पुणे वृत्तांत मध्ये पण तत्पूर्वी एक आवाहन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धवा आणि सुरक्षित अंतर राखा नमस्कार